केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या लखनौतल्या विशेष न्यायालयानं आज हा निर्णय सुनावला

खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय सुनावला

बृहन्मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यासोबतच मॉल्स कार्यालयं तसंच रहिवासी सोसायट्या या ठिकाणी देखील विना मास्क असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही कोरोना विषाणू संसंगापासून बचाव करण्यासाठी मास्क सारख्या प्रतिबंधित उपायाचा वापर व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक वॉर्ड कार्यालयं तसंच रिक्षा चालक संघटनेला या बाबत माहिती देण्यात येणार आहे

ते भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते

शिरपूर जवळच्या सावळदे शिवारातल्या निम्स कॅम्पस इथून घरी जात असतांना तपन पटेल यांची भरधाव गाडी अनियंत्रित झाल्यानं पथकर नाक्याजवळ महामार्गावरच्या दुभाजकावर जोरात आदळली या अपघातात तपन पटेल हे जागीच ठार झाले त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी शिरपूर इथं पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

अविनाश आहेर यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली